प्रधानमंत्री मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांच्यात आज बिश्केक शं द्विपक्षीय चर्चा झाली यामधे दोन्ही देशांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली दोन्ही देशांनी धोरणात्मक बार्बीमधे सकारात्मक राहून परस्पर संबंध दूढ करण्यावर भर दिला असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कृमार यांनी सांगितलं शी यांनी निवडणुक विजयाबद्दल मोदी यांचं अभिनंदन केलं त्याआधी किर्गिझीस्तानात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघ िच्या एकोणीसाव्या शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिश्केक ि ं पोचले प्रधानमंत्रीपदी पुन्हा निवडून आल्यानंतर मोदी यांची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय परिषद आहे

या परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी हे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन किरगीज प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती आणि शांघाय सहकार्य संघ िचे अध्यक्ष सुरोनबे जिनबाकोफ आदी नेत्यांची भैठवेणार आहेत तर उद्या कझाकस्तान बेलारुस मंगोलिया आणि जिणच्या राष्ट्रप्रमुखांशी ते चर्चा करतील भारत किर्गिझ व्यापार परिषदेचं उद्घाज्ञही मोदी संयुक्तरित्या करणार आहेत दोन दिवस चालणा या या परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संबोधित करतील प्रादेशिक सहकार्य आणि विकासाबाबत ते आपला दृष्टिकोन मांडतील वायू या चक्रीवादळानं दिशा बदलली असून ते गुजरातला धडकण्याची शक्यता धूसर झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे मात्र हे वादळ पोरबंदर द्वारका आणि गिर सोमनाथ या किनारपट्टीलगतच्या भागातून वा आल करेल असं विभागानं सांगितलं आहे या वादळाचा परिणाम आता गूजरात किनारपट्टीवरच्या दहा जिल्ह्यांना जाणवत आहे आज दपारपासून सौराष्ट्रामधे वादळीवा यासह मुसळधार पाऊस पडत आहे

मात्र या वादळाला तोंड देण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न पुढे सुरुच राहतील असं गुजरातचे अतिरिक्त सचिव पंकजकूमार यांनी स्पष्ट केलं आहे केंद्रीय कृषी आणि किसान कल्याणमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज देशातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या कृषी मंत्र्यांची व्हिडियो कॉन्फरन्सिंद्वारे बैठक घेतली प्रधानमंत्री किसान सन्मान योजना छो िंद्वा आणि किरकोळ क्षेत्रात पीक घेणा या शेतक यांसाठी निवृत्ती वेतन योजना आणि किसान क्रेडि कार्ड योजनेसंबंधी या बैठकीत चर्चा झाली पात्र शेतकरी आणि त्यांच्या क्र यांची नोंदणी विहीत कालमर्यादेत करुन एप्रिल ते जुलै या कालावधीतली सहाय्य निधीची रक्कम थे शेतक याच्या बँक खात्यात जमा करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असं आवाहन तोमर यांनी केलं

निवड झालेल्या युवकांचा नवा दृष्टीकोन उत्साह आणि तंत्रज्ञानातली गतीचा प्रशासनाला उपयोग व्हावा तसंच तरुणांनाही शासनाबरोबर काम करण्याचा अनुभव मिळावा हे या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे धुळे शहरासह तालुक्यात वादळी पावसामुळे शेतकरी आणि नागरीकांच्या झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर आज खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन दिले एमआयडीसी परिसरात वादळामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत करण्यासाठी राज्य शासनाला सविस्तर अहवाल सादर करावा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी त्वरीत कार्यवाही करावी तसंच एमआयडीसी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीचाही अहवाल शासनाला अवगत करावा अशी मागणी या निवेदनात केली आहे

आज सिडनछि महाविदयालयात आंतरराष्ट्रीय योग दिनासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती

राजदंड पळवणे घोषणाबाजीनंतर पोलिसांनी पाचारण करण्यात आलं

नेहमी गोंधळ घालणाऱ्या वीस नगरसेवकांच्या कायम निलंबनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवणार असल्याचं महापौर नंदकुमार घोडेले यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अमित गणपत गोरखे यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजना गतीमान पद्धतीनं राबवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करणार असल्याचा विश्वास गोरखे यांनी व्यक्त केला आहे विद्यार्थ्यांनी कारकीर्द घडवतांना ध्येय निश्वित करुन वा क्वाल केली तर त्यांना यश निश्वित मिळतं असं प्रतिपादन विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ रविंद्र सिंगल यांनी केलं आहे नांदेड जिल्हा पोलीस दल तसंच नांदेड जिल्हा आणि महानगर पत्रकार संघ आणि वृत्तपत्र वितरक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं नांदेड ििं आयोजित एका शिबीरात मार्गदर्शन करताना आज ते बोलत होते जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्याकडून खतं आणि बियाणांचं नियोजन केलं जातं अशा स्थितीत जैविक खताच्या नावानं शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची धक्कादायक घाजा समोर आली आहे बायो एनरिच नावाच्या बनावा जैविक खताचा लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे मालेगाव पोलीस आणि जिल्हा परिषद कृषी विभागाने ही संयुक्त कारवाई केली बनाव जैविक खतप्रकरणी दुधाळा श्रिला दत्तराव गायकवाड आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सहाय्यक उपायुक्त योगेश पीठे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली

अहमदनगर पोलीस मुख्यालयातील वसाहतीत राहणाऱ्या पोलिसाच्या मुलीचा आज दूपारी विजेचा शॉक लागून मृत्यू झाला दोन दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे त्यांच्या घरावरील पत्रे आणि भिंतींत वीजप्रवाह उतरला होता कुटु वियांनी तातडीने तिला रुग्णालयात हलविले मात्र तत्त्पुर्वीच तिचा मृत्यू झाला महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ सांगळे गल्ली येथील महावितरणच्या कार्यालयावर नागरिकांनी मोर्चा नेला छिल्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांच्या प्रशांचं समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयाच्या खुर्च्यांची तोडफोड करून रस्त्यावर फेकून दिल्या अहमदनगर शहरासह काही भागात आज मुसळधार पाऊस झाला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस तासभराहून अधिक वेळ पडल्याने शहरात पाणीच पाणी झालं पहिल्याच पावसात नाले तूडुंब भरून वाहत होते लातूर शहरात आज संध्याकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास जोरदार वादळी वारे आणि हलका पाऊस झाला वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातला विज पूरवठा खंडित झाला आहे

जिल्ह्यातही औसा तालुक्यात विजेच्या तारा तु ियाचे प्रकार घडले असून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी कामं सुरु आहेत अशी माहिती माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून मिळाली

या काळात विदर्भात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाठराहणार आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधूर्द्ग जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे